यात महानगरपालिका हद्दीतल्या एकशे एकाहत्तर रुग्णांचा तर ग्रामीण भागातल्या पस्तीस रुग्णांचा समावेश आहे आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये एकशे बावीस प्रूष आणि त्याऐंशी महिला आहेत

तर दोन हजार आठशे साठ बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोनशे एकाहत्तर कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे

यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची संख्या एकशे एकवीस झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी दिली

यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या पाचशे अठ्ठ्याऐंशी इतकी झाली आहे

यादरम्यान जीवनावश्यक वस्तू वगळता बँका खाजगी कार्यालय इतर आस्थापना पूर्णपणे बंद राहतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं शहरात मंगळवारी आढळलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाने अनेकांसोबत संपर्कही साधल्याचं समोर आलं आहे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वाँचा शोध घेण्यासाठी टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे

नायक यांनी दिली

यामध्ये खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बारापेक्षा अधिक समर्थकांचा समावेश असल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

या गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आल्याचं सैन्यदलाकडून सांगण्यात आलं आहे